दूरसंवाद उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण

करण्यासाठी आज जागतिक मृदा दिन पाळण्यात येत आहे

देण्यासाठी हा साठा प्रेसा आहे अशी केंद्रीय मंत्री डी

सदानंद गौडा यांची ग्वाही

यांना जाहीर

या उपग्रहामुळे ग्रामीण भागात तसंच डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या भारत नेट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या दुर्गम ग्रामपंचायतींसाठी ब्रॉडबॅण्ड कनेक्टिविटीला चालना मिळणार आहे अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ

सिवान यांनी दिली आजच्या यशस्वी उड्डाणामुळे संपूर्ण चमूचा आत्मविश्वास वाढला आहे असंही ते म्हणाले

आपल्या अंतराळ कार्यक्रमातला महत्वाचा टप्पा यामुळे द्र्गम भाग दूरसंवाद जाळ्याने जोडले जाऊन करोडो भारतीयांच्या जीवनात परिवर्तन घडेल

या त्रि दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान आणि गंगा नदी खोरे व्यवस्थापन केंद्र यांच्या संय्क्त विद्यमानं आयोजिण्यात आलं आहे

भारतीय रिझव्र्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठीच्या पतधोरणाचा दवैमासिक आढावा जाहीर केला या आढाव्यात धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत रिझव्र्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावारचा व्याजदर अर्थात रेपो रेट जैसे थे म्हणजेच साडेसहा टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे

जागतिक मृदा दिवस आज पाळण्यात येत आहे स्पीक जमिनीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि मातीच्या स्त्रोतांचं टिकाऊ व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून पाळला जातो मृदा प्रदूषणावर उपाय बना ही यंदाची मृदा दिनाची संकल्पना आहे मातीची शुद्धता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे निसर्गाच्या या सर्वात महत्त्वाच्या घटकाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं उपराष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे हवामान बदलाच्या समस्येवर उपाय म्हणून मुदा संरक्षण आवश्यक असल्याचं अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संस्थेनं म्हटलं आहे

जागतिक मृदा दिवसाच्या निमित्तानं मातीच्या रक्षणाकरीता नागपूर तालुक्यातील मागरूळ गावात जिल्हा स्तरिय कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मातीचं आरोग्य जपणं तसंच नमुना काढण्याची पद्धती आणि खताचं नियोजन करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं राज्यातल्या द्रष्काळ सदृश भागाची पाहणी करण्यासाठी तसंच पिकांच्या न्कसानाचा अंदाज घेण्यासाठी केंद्राचं दहा सदस्यांचं शिष्टमंडळ आज औरंगाबाद इथं दाखल झालं हे पथक आज औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात टेंभापूरी धरण मूर्मी आणि सुलतानपूर या गावांसह जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या जवसगाव आणि बेथलम या गावांना भेट देऊन पाहणी करेल तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार आहे

सर्व राज्यात खतांचा प्रेसा साठा उपलब्ध असून कोणताही प्रसंग उद्भवला तरी त्याला तोंड देण्यासाठी हा साठा प्रेसा आहे अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी

रब्बी हंगाम लक्षात घेऊन देशात खतांची पुरेशी उपलब्धता रहावी यादृष्टीने नियमित देखरेख ठेवली जात आहे असे ते म्हणाले कृषी सहकार्य आणि शेतकरी कल्याण आणि रेल्वे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या साप्ताहिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते देशभरात खतांच्या वाहत्कीसाठी रेल्वे समवेत दैनंदिन तत्वावर समन्वय साधला जात आहे देशात सर्वत्र वेळेवर खतप्रवठा व्हावा यासाठी खत मंत्रालय आणि रेल्वे समन्वयाने काम करत आहेत

असंही गौडा यावेळी म्हणाले

या भर्तीमध्ये महाराष्ट्रासह तेलंगना ग्जरात केरळ तामिळनाडू कर्नाटक राजस्थान दादर आणि नगर हवेली दमन आणि दीव लक्ष्यदविप आणि पांडेचेरी या राज्यातील व्यक्ती भर्तीमध्ये भाग घेऊ शकतील तरी ईच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं पत्रकाद्वारे कळविण्यात आलं आहे

ज्येष्ठ मराठी लेखक आणि समीक्षक म

पाटील यांना मराठी साहित्यात समीक्षेच्या प्रातांत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल साहित्य अकादमी प्रस्कारानं गौरवण्यात येणार आहे

सू पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवीत्व शोध या ग्रंथासाठी त्यांना हा प्रस्कार देण्यात येणार आहे याशिवाय सात कवितासंग्रह सहा लघ्कथा तीन समीक्षा ग्रंथ आणि दोन निबंधांसाठी विविध भाषांमधल्या साहित्यिकांना प्रस्कार प्रदान करण्यात येतील

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरीच ब्यूरोच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विशेष प्रचार कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विजेत्यांना प्रस्कारही देण्यात आले विदयार्थी आणि य्वकांनी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर स्वच्छता अंगीकारली तर निशिचितच शहर् स्वच्छ सुदंर आणि स्मार्ट होण्यास जास्त वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अमरावतीचे मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी आज अमरावती इथं केले ते भारत सरकारच्या फिल्ड आउटरिच ब्युरो अमरावती आणि अमरावती महानगरपालिकाच्या वतीने म न

नागरिकांनी ओला आणि स्का कचऱ्याचे वर्गीकरण करुन घंटागाडीमध्ये टाकावे तसंच मनपाच्या वतीने शहरातील उदयानामध्ये घनकचऱ्यावर आधारित सेंद्रिय खताचे छोटे छोटे प्रकल्पामधून निर्मित खत बचत गटाच्या माध्यमातून विक्रिस ठेवण्यात येत आहे शहरातील मोठ्या सहकारी आणि इतर गृहनिर्माण सस्थांनी घनकचऱ्याचे छोटे प्रकल्प आपल्या सोसाय़टीमध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न करावे असं यावेळी उपाय्क्त नरेंद्र वानखडे म्हणाले आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छता आणि डेंग्यच्या मुद्यावर गंभिरतेचा इशारा दिल्यानंतर नगर पालिकेने महास्वच्छता अभियान स्रु केले आहे औपचारिकस्तरावर या मोहिमेला आज प्रारंभ झाला जवळपास महिनाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ब्लडाणा पालिकेने महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी तीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला डेंग्यू म्द्यावर चांगलेच खडसावल्यानंतर पालिकेने आता पावले उचलण्यास स्रुवात केली आहे गोवर रुबेला मोहिमेसाठी मुस्लीम पालक नकार देत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून जिल्हयातील सर्व उर्दू शिक्षकांची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीत अधिकाऱ्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून मुस्लीम समाजाला अफवांच्या व्हिडीओवर विश्वास न ठेवता ही लस घेणे आरोग्यासाठी कसे आवश्यक आहे हे मुस्लीम समाजाला पटवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली या बैठकीत सर्व म्स्लीम शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही आमच्या म्स्लीम समाजाला लस घेणे कसे आवश्यक आहे हे पटवून देऊ असे आश्वासन दिले भ्वनेश्वर इथं सुरु असलेल्या प्रुष हॉकी स्पर्धेत आज जर्मनी विरुद्ध नेदरलँड्स आणि मलेशिया विरुद्ध पाकिस्तान असे दोन सामने होणार आहे